मराठा आरक्षणासंदर्भात घटनापिठाची स्थापना करून तातडीनं सुनावणी घ्या राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयाला विनंती

मुंबईतली उपनगरी रेल्वे सेवा आता सर्वसामान्य नागरिकांसाठीही सुरू करावी राज्य सरकारची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

आता सविस्तर बातम्या

तिथेही कोणताच अनुचित प्रकार घडला नाही देशात कोविडची साथ सुरू असताना घेण्यात येत असलेली ही पहिलीच निवडणूक असल्यानं या निवडणुकीविषयी मतदान प्रक्रियेविषयी संपूर्ण देशात उत्सुकता आहे मराठा आरक्षण मराठा आरक्षणासंदर्भात तातडीनं घटनापिठाची स्थापना करून मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती आदेशावर सुनावणी करावी अशी लेखी विनंती राज्य सरकारनं सरन्यायाधिशांकडे केली आहे मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जालना इथे बोलताना सर्वोच्च न्यायालयात पुन्हा अर्ज करण्याचं सूतोवाच केलं होतं त्यानुसार काल दुपारी राज्य शासनाचे वकील सचिन पाटील यांनी हा अर्ज सादर केला

मात्र आता दिवाळीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू एकत्रित देणारी पॅकेज ऑनलाईन उपलब्ध होत असल्यानं त्याकडे ग्राहक वर्ग आकर्षित होऊ लागला आहे या पॅकेजच्या नादात टाळेबंदीत ज्यांच्या भरवशावर तगलो ते दूधवाले भाजीवाले किराणा दुकानदार यांचा विसर पडू नये आणि व्होकल फॉर लोकल ही लक्षात ठेवावं एवढीच अपेक्षा

लोकल सेवा मुंबईतली उपनगरी रेल्वे सेवा आता सर्वसामान्य नागरिकांसाठीही सुरू करावी अशी विनंती महाराष्ट्र शासनानं रेल्वे प्रशासनाकडे केली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक नियमांचं पालन करत ठराविक वेळात उपनगरी रेल्वेच्या प्रवासाची मुभा उपलब्ध करावी या मागणीचं पत्र आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पाठवलं आहे यासाठीच्या वेळाही राज्य सरकारनं कळवल्या आहेत

या जादा गाड्या राज्यभरातल्या प्रमुख बसस्थानकावरून सुटणार आहेत या गाड्यांचं आरक्षण टप्प्याटप्प्यानं उपलब्ध केलं जात आहे अशी माहिती परिवहन मंत्री तसंच एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली एसटी महामंडळाच्या पुणे विभागातर्फे मराठवाडा खान्देश विदर्भात जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत

विपणनाच्या या नव्या व्यवस्थेमुळे आता वर्धा जिल्ह्यातल्या पाचोडचा भाजीपाला थेट मुंबईतल्या मॉलमध्ये पोहोचला आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

पण आता शेतकरी उत्पादक कंपन्यांमुळे निर्माण झालेली नवी विपणन व्यवस्था आणि शहरातल्या मॉल संस्कृती कडून होत असलेली नैसर्गिक उत्पादनांची मागणी यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या शहरात बाजारपेठ उपलब्ध आहे नुकताच वर्धा जिल्ह्यातील आर्वी ताल्क्याच्या पाचोड इथल्या शेतकऱ्यांची सेंद्रिय फळं आणि भाजी थेट मुंबईत पोहोचली

आर्वी तालुक्याच्या विरुळ आकाजी नजीकच्या पाचोड येथील शेतकऱ्यांनी आकाजी महाराज शेतकरी उत्पादक कंपनीअंतर्गत इको फार्म यवतमाळ या संस्थेच्या आणि कमलनयन जमनालाल बजाज फाऊंडेशनच्या सहकार्यानं सेंद्रिय शेती केली

ही फळं आणि भाजीपाला इको फार्म संस्थेमार्फत शॉपिंग मॉलला पुरविला जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांच्या वाहतूक खर्चाचीही बचत झाली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी आनंद इंगोले वर्धा कांदा पवार कांद्याबाबत सध्या उद्भवलेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारची वेळ मागून लवकरच व्यापारी आणि शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ दिल्लीत नेऊ आणि सरकारशी चर्चा करू असं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी काल नाशिक इथे दिलं गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बारा बाजार समित्यांमध्ये कांद्याचे सर्व लिलाव व्यापाऱ्यांनी बंद ठेवले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी काल नाशिक दौऱ्यावर असलेल्या पवार यांची भेट घेऊन आपापलं म्हणणं त्यांच्या समोर मांडलं दरम्यान पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आता व्यापाऱ्यांनी लिलाव सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी आज बैठक घेण्याचं ठरवलं असून या बैठकीत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे

काही द्रध्वनी संवादांच्या ध्वनीफिती सुद्धा त्यांनी या पत्रासोबत जोडल्या आहेत

या प्रकल्पाअंतर्गत निवड होणाऱ्या शाळांना चांगले रस्ते प्रवण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्थाचांगली स्वच्छतागृहे प्रेसा सूर्यप्रकाश येणाऱ्या वर्गखोल्या क्रीडांगण प्रयोगशाळा उभारून दर्जेदार शिक्षणासाठी सुयोग्य वातावरण निर्माण केलं जाणार आहे

वेतन आयोग क्रषि विद्यापीठातील अधिकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग पुर्वलक्षी प्रभावानं लागू करण्यात यावा या मागणीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काल एकत्र येत सामाजिक अंतर राखून काळ्या फिती लावून आंदोलन केलं विद्यापीठ समन्वय संघाच्या वतीनं कुलसचिव मोहन वाघ यांना मागणी संदर्भात निवेदन देण्यात आलं आंदोलन केल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी विद्यापीठ परिसरात द्पारी श्रमदानही केलं

एरो मॉडेलचा आपला छंद जोपासत त्यांनी लष्करासाठी टार्गेट एरो मॉडेल तयार करण्याचं काम केलं त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी अहमदनगर इथल्या अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत

सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विभिन्न कामांचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केलं वर्धानगरीच्या सीमेवर उभारण्यात आलेल्या भारतीय नीलपंख शिल्पाकरिता राणे यांनीच शासनाकडे सातत्याने पाठप्रावा केला होता

असा बहुमान मिळवणारा तो सिंधुदुर्गातला पहिला सायकलपटू ठरला आहे

पण तिथ दुर्दैवाने त्याला अपयश आलं पण त्यानं जिद्द सोडली नाही

गेल्यावर्षी पर्यंत सिंधुद्र्ग जिल्ह्यात दुर्लक्षित असलेल्या सायकलिंगच्या क्षेत्रातली रुपेशची ही कामगिरी खूपच चमकदार म्हणावी लागेल

पाऊस घेऊन येणाऱ्या या वाऱ्यांचा भारतातला प्रवास यंदा कसा झाला ते सांगणारा हा वृत्तांत

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह देशाच्या उर्वरीत भागात मात्र तो कालपर्यंत होता

नीतीन केळकर आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे

काल राज्यात हवामान कोरडं होतं आज आणि या महिना अखेरपर्यंत ते कोरडंच राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार